थोर समाजसुधारक गाडगे बाबा यांची जयंती राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासुन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली मुख्यमंत्री उद्झव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज होणाऱ्या शासनाच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं हे सरकार दिशाहीन आणि घूमजाव करणारं असल्याचं सांगत या कार्यक्रमात आपल्याला रस नसल्याचं फडनवीस म्हणाले सीएए एनपीआर आणि एनआरसीमधले आक्षेपार्ह मुद्दे केंद्र सरकारला कळवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी सीएए एनपीआर आणि एनआरसीमधले आक्षेपाई मुद्दे केंद्र सरकारला कळवण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे अधिवेशनात चर्चेला येणाऱ्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली शिवसेनेचा सीएएला विरोध नाही मात्र एनआरसीमध्ये नंतर घातलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत असं शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ म्हणाले ते आज बुलडाणा इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते दरम्यान भाजपशी त्यावेळी जुळवून घेणं अत्यंत अवघड झालं होतं त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना भाजपपासून दूर गेल्याचं ते म्हणाले एनसीआर अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा देशाचे तुकडे करण्यासाठीच आणला असल्याची टीका भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे ते आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जाहीर सभेत बोलत होते

सीएए एनआरसीच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती ओबीसी सर्व मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या मतदानाचा अधिकार संपविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी एनपीआरला राज्य सरकार स्थगिती देऊ शकते एनपीआरसाठी माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती न देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं देशाची भव्यता आणि विविधता प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आणि प्रेरणास्रोत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

नवी दिल्लीत हनरहाट प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर देशाची संस्कृती परंपरा खाद्य संस्कृती संगीत वस्त्र हस्तशिल्प या क्षेत्रातल्या विविधतेचं दर्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या तीन वर्षापासुन आयोजित होत असलेल्या या प्रदर्शनामुळे कलाकारांचं जीवन बदलुन गेल्याचं ते म्हणाले अशा कलाकारांशी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संवाद साधायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला जो देश फिट आहे तो नेहमीच हिट राहणार तेव्हा देशाच्या भौगोलिक विविधतेमुळे लोकांनी आपल्या जीवनाला धाड्साची साहसाची जोड द्यावी असा सल्ला त्यांनी दिला देशातल्या मुलांमधे आणि युवकांमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची आवड सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं इस्रोनं सुरु केलेला यूवा विज्ञानी अर्थात यूविका कार्यक्रम प्रशंसनीय असून सरकारच्या जय जवान जय किसान आणि जय संशोधन या उद्दिष्टांशी समन्वय साधणारा असल्याचं त्यांनी सांगितलं नवीन भारतातल्या महिला सर्व आव्हानांना तोंड देत समाजात सकारात्मक बदल घडवत असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं प्रश्न जाणून घेण्याच्या पद्धतीवर वयाचा कोणताही परिणाम झालेला नसून माझे विचार अजुनही तरुणच आहेत असं राष्ट्रवादी कॉंप्रेसक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांसाठी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते राज्य सरकारनं रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे असं त्यांनी सांगितलं सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर या कार्यक्रमात चर्चासत्र होणार आहे देशातल्या उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असन ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना सरकारचा पाठिंबा आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय

या परिषदेत आखातामधील मराठी उद्योजकांना रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारत आणि न्यझीलंड यांच्यात वेलिंगटन इथं सुरु असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात

भारताच्या इशांत शर्मानं पहिल्या डावात न्यूझीलंडचे पाच गडी बाद केले थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती आज राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मृंबईत मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अमरावतीच्या संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना केंद्रानं आज फेरी काढून गरजूना कपड्यांचं वाटप केलं

बीड इथ जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं लातुर शहर महानगर पालिकेतही गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली महानगरपालिकेचे सदस्य व्यंकट वाघमारे आणि उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आलं नाशिक महापालिकेत महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर क्रांतिसूर्य रायडर्स या संस्थेनं विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला अमरावती जिल्ह्यात अचलप्र इथं निर्माण होणाऱ्या दध संकलन केंद्रासाठी केंद्र सरकार राज्य शासन आणि टाटा ट्स्ट आर्दीकडन निधीची तरतूद करुन प्रकल्प पर्ण करावा

ते आज अमरावती इथं पश्संवर्धन दग्ध व्यवसाय वाढ यासंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी दृध उत्पादन वाढवणं आणि त्यावरचा खर्च कमी होणं आवश्यक आहे असं सांगून कमी पाण्यात अधिक चारा निर्मिती पर्याय शोधून शेतकऱ्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत असंही कडू यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या अचलपुर तालुक्यात म्हसोना इथल्या श्री गुरुदेव आश्रमशाळेच्या तपासणीत अनेक त्रूटी आढळल्यानं तिथल्या विद्यार्थ्यांनां सुरक्षित ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहात हलवलं आहे प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी ही माहिती दिली कृषी संस्कृती जैविकतेची जोपासना करत श्रमप्रतिष्ठेला कवेत घेवून आत्मसन्मानानं जगण्याची उर्जा देतं असं मत द्स या शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ

शहाजिंदे यांनी व्यक्त केलं आहे मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेतर्फे एकूरगा इथं हे संमेलन होत आहे या प्रसंगी साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणा या लातूर जिल्ह्यातल्या साहित्यिकांचा विशेष सत्कार करण्यात आला

जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटन क्षेत्र विकासाकरता ताडोबा अभ्यारण्य प्रकल्प ही एक चांगली संधी आहे पर्यटनातून पैसा आणि रोजगार या दोन्ही गोष्टी मिळू शकतात मात्र त्यासाठी उत्तम योजना आखली पाहिजे